पंतप्रधान येत्या दशकात भारत जागतिक विकासाचं प्रेरणा स्थान असेल हे जगानं मान्य केल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे देहराडून इथं आयोजित उत्तराखंड गृंतवणूक शिखर संम्मेलनाचं उद्घाटन मोदी यांच्या हस्ते काल झालं त्यावेळी ते बोलत होते देशात उद्योग सुलभता आणण्यासाठी सरकारनं अनेक सोपे उपाय योजले असून कर व्यवस्थेत बदल घडवून ती अधिक पारदर्शक केल्याचं त्यानी सांगितलं दोन दिवस चालणाऱ्या या संम्मेलनात जपान अजेंटिना नेपाळ आदी देशातील गुंतवणुकदारांनी सहभाग घेतला आहे राजनाथ सिंह येत्या तीन वर्षात देशातून नक्षलवाद पूर्णपणे संपवला जाईल असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला आहे

शिघ्र कृती दलाच्या आणि केंद्रीय राखीव दलाच्या कामगिरी मुळे नक्षलग्रस्त भागात हिंसाचाराचं प्रमाण कमी झालं आहे तसंच काश्मीरमधील हिंसाचाराच्या घटना कमी झाल्या असून जम्मू आणि काश्मीर मध्ये आज होणाऱ्या स्थानिक निवडणुकांसाठी सुरक्षा दल सज्ज असल्याचं राजनाथ सिंह यांनी कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितलं

लातूर इथं अटल महाआरोग्य शिविराचं उद्घाटनानंतर ते बोलत होते दुष्काळी परिस्थितीत राज्य शासन मराठवाड्याच्या जनतेच्या पाठीशी ठामपणे उभं राहील अशी ग्वाही त्यांनी दिली यावेळी बोलताना ते म्हणाले

आज फक्त या लातूर मध्ये मोठ्या प्रमाणात रुग्णांची सेवा करण्याकरता मेडिकल कॉलेज आहे

मी तुम्हाला आजच आश्वस्थ करतो

लातूर तालुक्यातील मुरुड इथल्या रहिवासी आम्रपाली सुरवसे यांनी या शिबिराबाबत समाधान व्यक्त केलं त्या म्हणाल्या माझी मुलगी प्रणाली दत्ता सुरवसे

माझ्या मुलीचा हार्टचा प्रोब्लेम आहे वॉल दबलेला आहे तीचा

शिबिरमध्ये आल्याच्यानंतर मला सरांनी खूप छान मार्गदर्शन दिलं

खर्च करण्याची गरज नाही त्यांनी सांगितल्यानंतर मला समाधान वाटलं मी ऑपरेशन करण्यास तयार आहे चर्मकार चर्मकार समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असून समाजाच्या समस्या समजून घेण्यासाठी संत रोहिदास चर्मकार कल्याण आयोगाची स्थापना केली असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नागपूरात सांगितलं चर्मकार सेवा संघानं आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते

पवार यांची नियूक्ती केली असून भैय्यासाहेब बिघाणे यांची आयोगाच्या सदस्यपदी नेमणूक करणार असल्याचं त्यानी यावेळी सांगितलं नागप्रमध्ये काल गोर बंजारा स्नेह मेळाव्यालाही मुख्यमंत्र्यांनी हजेरी लावली बंजारा समाजाच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देऊन विविध विकासकामं तांडा वस्तीपर्यंत पोहोचवली जातील असं ते यावेळी म्हणाले

विद्यासागर राव यांनी व्यक्त केला वैद्यकीय सेवा तसंच कर्करोग उपचारातील उत्कृष्ट कार्याबद्दल देण्यात येणाऱ्या धन्वंतरी प्रस्कार प्रदान सोहळ्यात ते काल मुंबईत बोलत होते प्रिन्स अलीखान रुग्णालयाच्या ऑन्कॉलॉजी विभागाचे प्रमुख डॉक्टर सुलतान प्रधान यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला सातारा सातारा जिल्ह्यात स्वाईन फ्ल्यूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी जनजागृती आवश्यक असून त्यासाठी शालेय विद्यार्थ्यांनाच जनजागृती द्रत बनवा अशी सूचना सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ दीपक सावंत यांनी काल साताऱ्यात दिली स्वाईन फ्ल्यू रोखण्यासंदर्भात आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते स्वाईन फ्ल्यूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी डॉक्टरांनी सर्वतोपरी सहकार्य करावं असं आवाहनही त्यांनी केलं रत्नागिरी रत्नागिरीच्या स्वराज्य संस्थेतर्फे नववी आणि दहावीतल्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी आर

सुर्वे यांच्या नावानं मोफत अभ्यासवर्ग चालवला जातो सुर्वे यांच्या जयंतीच्या निमित्तानं काल रत्नागिरीत एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी नापासांच्या शाळेत विनामानधन काम करणाऱ्या शिक्षकांना कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर देवानंद शिंदे यांच्या हस्ते गौरवण्यात आलं परीक्षेत कमी गुण मिळालेल्या आणि नापास झालेल्या मुलांना मुख्य प्रवाहात आणण्याचं हे काम गौरवास्पद आहे असे उद्वार डॉक्टर देवानंद शिंदे यांनी यावेळी काढले या नापासांच्या शाळेविषयी स्वराज्य संस्थेचे अध्यक्ष जितेंद्र शिगवण यांनी दिलेली माहिती ऐक्या आमच्या प्रतिनिधीकडून

नववी आणि दहावीत नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं जातं त्यासाठी रत्नागिरी नगरपालिकेनं शाळा उपलब्ध करून दिली आहे या उपक्रमात काही शिक्षक आणि बेरोजगार तरुण शिकवितात स्थानिक मुलांबरोबरच बाहेरगावातून आलेल्या मजुरांची मुलही या शाळेत शिकतात आठ वर्षांत सुमारे तीनशे विद्यार्थ्यांचं शिक्षण पूर्ण झालं बत्तीस वर्षांचा एक गतिमंद विद्यार्थीही या शाळेतून यशस्वी झाला दरवर्षी शाळेतले सुमारे सत्तर टक्के विद्यार्थी उत्तीर्ण होतात

नियमित शाळांमध्ये नियमित विद्यार्थ्यांना वेतन घेऊन शिकविणाऱ्या शिक्षकांपेक्षा विनावेतन काम करून नापासांना यशस्वी होण्याची दिशा दाखविणाऱ्या शिक्षकांचं काम नक्कीच उच्च दर्जाचं आहे म्हणूनच त्यांचा संस्थेतर्फे गौरव केला जातो नाशिक देशातील वाढती धर्मांधता आणि जातीयवाद रोखण्यासाठी काँप्रेस प्रयत्नशील असून आगामी निवडणूकीत परिवर्तन अटळ आहे असा विश्वास कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी काल नाशिक जिल्ह्यात मालेगाव इथ व्यक्त केला पक्षाच्या संघर्ष यात्रेदरम्यान आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते राष्टवादी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातल्या उमेदवारांच्या निवडीबाबत चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी कॉप्रेस पक्षाची काल मुंबईत बैठक झाली ज्येष्ठ नेते शरद पवार बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते पक्षाचे अनेक वरिष्ठ नेते या बैठकीला उपस्थित होते रत्नागिरी रत्नागिरीत लवकरच सायकल मार्गिका तयार करण्यासाठी सर्वेक्षण केलं जाईल अशी माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी काल दिली रत्नागिरीत नव्यानंच स्थापन झालेल्या सायकल क्लबतर्फे रत्नागिरी ते हातखंबा अशा वीस किलोमीटरच्या पहिल्या सायकल फेरीचं उद्घाटन जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालं त्यावेळी ते बोलत होते या सायकल फेरीत शाळा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह चारशे जणांनी सहभाग घेतला पल मुंबईतील सायन पनवेल महामार्गावर मानखुर्द नजीक पादचारी पुलाचा काही भाग काल कोसळला पूल पाडण्याचं काम चालू असतानाच हा अपघात घडला यात कोणतीही जीवित हानी झाली नसल्याचं नागरी प्रशासनानं सांगितलं या अपघातामुळे वाशी आणि नवीमुंबई कडे जाणाऱ्या मार्गावर वाहतुकीची मोठी कोंडी झाली मरेथॉन स्वच्छ भारत मोहिमेबाबत जनजागृती करण्यासाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या प्रादेशिक लोकसंपर्क कार्यालयानं काल प्रण्यात अर्ध मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन केलं होतं केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह राज्यातील अडीच हजार धावपटूनी या स्पर्धेत भाग घेतला

हॉकी स्पर्धा प्ण्यातील म्हाळूंगे बालेवाडी इथल्या क्रीडा संकूलात काल अखिल भारतीय हॉकी स्पर्धेची अंतिम फेरी पार पडली

भारत आता सहा गुणांनी आघाडीवर असून उद्या जपानसोबत सामना होणार आहे

भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली

हवामान महाराष्ट्रातून निघुन गेल्यानंतर मान्सूनची परतीच्या वाटेवर काल काही प्रगती झाली नाही त्यामुळे दक्षिणेतल्या राज्यांत अजून त्याचं अस्तित्व आहे अरबी समुद्राबरोबर बंगालच्या उपसागरावरही कमीदाबाचा पड्टा निर्माण झाला आहे अरबी समुद्रावरील कमी दाबाच्या पट्टयाचं आज पहाटे साडेपाचच्या सुमारास चक्रीवादळात रुपांतर अपेक्षित होतं हे वादळ ओमानकडे जाणार आहे